ऊस गाळप हंगाम राज्यातला यंदाचा ऊस गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू होईल असा निर्णय पुण्यात काल झालेल्या साखर कारखान्यांच्या बैठकीत घेण्यात आला

वाघाडी पुनरुज्जीवन राज्यातील नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी रॅली फॉर रिव्हर अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल केलं वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिली ईशा फाऊंडेशनच्या वतीनं नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी रॅली फॉर रिव्हर हा प्रकल्प राबविण्यात येत या प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण काल राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं ई लर्निंग माहिती आणि तंत्रज्ञानाची कास धरीत येणाऱ्या काळात ई लर्निंग आणि ई स्क्रलसारखे प्रकल्प राबविण्यावर शालेय शिक्षण विभागानं अधिकाधिक भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक ग्णवत्तेत महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं प्रयत्न करावेत अशा त्यांनी सूचना दिल्या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते साय रोग नियंत्रण साथ रोग नियंत्रण समितीच्या काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत लेप्टो स्वाईन फ्लू डेंग्यू गॅस्ट्रो याबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला मुंबईसह राज्यातील अन्य भागातील लेप्टोच्या रुग्णांचं सर्वेक्षण करून उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ठळकपणे लावाव्यात गॅस्ट्रोचा प्रार्दभाव टाळण्यासाठी ग्रामीण भागातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी बैठकीत दिले

शरीरास अपायकारक ठरणारं फ्लुरॉईड तसंच लोह आणि नत्राच्या अतिरिक्त प्रमाणामुळं हे पाणी द्रषित झाल्याचं या तपासणीतून स्पष्ट झालं

अशा फ्लुरॉईडचं सर्वात जास्त प्रमाण नांदेड नागपूर वाशीम आणि चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आलं तर रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळं नागपूर अमरावती वर्धा नाशिकसह बहतेक सर्वच जिल्ह्यातील भूजलात नत्राचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट झालं अतिरिक्त नत्रामुळं हृदय विकार आणि रक्त वाहिन्यांच्या आजारांबरोबरच कर्करोगाचीही भीती असते गोंदियासारख्या जिल्ह्यात लोहाचं अतिरिक्त प्रमाण आढळून आलं तर सोलापूरमध्ये भूजलातील खारटपणा वाढल्याचं निष्पन्न झालं आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी शहीद जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव शरीर काल संध्याकाळी विमामानं सुंबईत आणण्यात आलं त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

या भागात आणखी दहशतवादी लपून बसले असल्याचं पोलिसांनी सांगितलं काल पहाटेपासून त्याभागात सुरू केलेल्या कारवाईत निम लष्करी दलाचा एक कमांडो गंभीररित्या जखमी झाला

राज्याच्या विविध जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात आला आहे बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश ठीकठीकाणच्या जिल्हाधिकारी तसंच शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत राज्य मार्ग परिवहन महामंडळानंही सर्व आगारांना बसगाड्या आणि इतर मालमत्तेचं रक्षण करण्याबाबत खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत मुंबई ठाणे यासह काही जिल्ह्यांतील मराठा संघटनांनी मात्र या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे नाशिक शहरात डोंगरे मैदानावर शांततेच्या मार्गानं धरणे आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे तर रत्नागिरीत व्यापारी संघटनेनं दकानं बंद ठेवायला विरोध केला आहे सिंध्र्दर्गमध्ये केवळ जेलभरो आंदोलन केलं जाणार असून जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली नाही असं जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत यांनी स्पष्ट केलं नवी सुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे भाजीपाला आणि कांदा बटाटा मार्केटचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यामुळे या दिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी जनतेनं उत्स्फूर्तपणे गावोगावी सरकारच्या विरोधात आंदोलनं केली ठिकठिकाणी सत्याग्रह झाले परदेशी मालाच्या होळ्या पेटवल्या गेल्या जनतेचा हा क्षोभ बघ्न व्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीनं प्रक्रिया सुरू केली अखेर पाच वर्षांनी व्रिटिशांचा य्नियन जॅक खाली उतरून भारताचा तिरंगा अभिमानानं फडकला हजारो क्रांतिकारकांच्या स्वप्नातला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या अगणित क्रांतीवीरांना आजच्या क्रांती दिनी शतशः अभिवादन आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णीसह म्रदुला घोडके पुणे

अनेक जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला

परतवारी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या माउली आणि त्कोबांच्या पालख्या आळंदी आणि देहमध्ये दाखल झाल्या आहेत त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागातून पंढरीकडे प्रस्थान ठेवलेल्या पालख्याही आपापल्या गावी दाखल होत आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं काल परतवारीनिमित्त दर्शनासाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली

या परतवारीला जिल्हभरातील लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे दाखल होतात

त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन विठ्ठल नामाने नामदेव नगरी दुमदुमली होती जिल्हाभरातील भाविकांनी जयघोष करीत दिंडीत सहभाग घेतला होता रमेश कदम आकाशवाणी वार्ताहर हिंगोली अंत्यसंस्कार तामिळनाड्रचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम करुणानिधी यांच्या पार्थिव देहावर काल चेन्नईमध्ये मरीना किनाऱ्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते संसदेच्या दोन्ही सभागृहात काल करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून लॉड्स मैदानावर सुरू होत आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल पाच सामन्यांच्या या मालिकेतला वर्मिंगहॅम इथला पहिला सामना यजमानांनी जिंकला होता

मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे